भूसंपादन मोबदल्यासंदर्भात सरकार वेळोवेळी आढावा घेत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं यावेळी जलदगती महामार्गाच्या बत्तीस प्रकल्पांवर लोकसभेत चर्चा करण्यात आली महामार्गासाठी भू संपादन करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व्रक्षतोड झाल्यावर व्रक्षपूर्नलागवड केली जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली

सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या संदर्भातल्या दोन याचिकांवरच्या सुनावणी दरम्यान हे निर्देश दिले तेलंगणा पोलिसांनी या चकमकीचं समर्थन केलं ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी तेलंगणा पोलिसांची बाजू मांडताना आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करून तसंच काठ्यांना मारहाण केल्यानंतर ही चकमक उडाल्याचं सांगितलं

सध्या महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे

महापौर पदासाठी काँग्रेस कडून ताहेरा शेख आणि जनता दलाकडून शान ए हिंद हे रिंगणात आहेत उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे निलेश आहेर आणि एमआयएमचे शेख मजिद मोहम्मद युनूस रिंगणात आहेत

रेल्वे सुरक्षा आयुक्त ए

जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या मार्गाची सुरक्षा तपासणी करण्यात आली विजेच्या इंजिनद्वारे हा रेल्वेमार्ग प्रवासी वाहतुकीस योग्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र मिळताच ही रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा गोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली

राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात परळी इथल्या गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित केला आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे आपली पुढील राजकीय भूमिका या मेळाव्यात त्या स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे

यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीनं ब्लडाणा शहरात सुरू करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंन्टर च्या माध्यमातून तात्पुरता निवारा आणि विधी सहाय्य केंद्रामधून पीडित महिलांना मदत देण्यात येत आहे पोलीस समुपदेशन निवारा आणि कायदेशीर मदत यासाठी ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे